येत्या शैक्षणिक वर्षापासून गुणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह टक्केवारीही नमूद असणार आणि

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाच्या सहाव्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला

भारतीय नागरिकांनी अत्यावश्यक नसलेला परदेश प्रवास टाळावा असा आग्रही सल्ला सरकारनं दिला आहे जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाविषाणूच्या उद्रेकाला जागतिक साथीचा रोग म्हणता येईल असं सांगितलं आहे या उद्रेकाचा प्रसार आणि तीव्रता तसंच त्याचा सामना करण्यातील मर्यादा याबद्दल संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस यांनी चिंता व्यक्त केली आहे

यातील तीन जण पिंपरी चिंचवडमधील तर दोन जण मुंबईतले आहेत

तर उर्वरित तीन जण देखरेखीखाली असून आज त्यांचे तपासणी अहवाल मिळण्याची शक्यता आहे

आरोग्य विभागासह विमानतळ बंदर रेल्वे इथंही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे असं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी काल सांगितलं नागरिकांनी सामुहिक कार्यक्रमांना गर्दी करणं टाळावं जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात याव्यात अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून पुण्यातल्या परिस्थितीची माहिती घेतली

दीपक म्हैसेकर यांनी काल सांगितलं शहराच्या विविध भागात कोरोनाचे आणखी काही रुग्ण सापडल्याच्या अफवा समाज माध्यमावरून पसरवल्या जात आहेत मात्र नागरिकांनी त्यावर विधास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही डॉ म्हैसेकर यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत करोनाप्रस्त रुग्णाची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती प्रकाशित न करण्याचं आवाहन त्यांनी काल पुन्हा केलं शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयांना काही काळासाठी सुटी जाहीर करण्याबद्दल कोणताही निर्णय झाला नसल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असल्याची माहितीही राम यांनी दिली यामुळे गरज पडली तर खासगी रुग्णालय त्यातले डॉक्टर आणि अद्ययावत यंत्रसामग्री देखील जिल्हा प्रशासनाला अधिग्रहित करता येणार आहे

या अफवांमुळे क्क्कुटपालकांचं प्रचंड आर्थिक नुकसान होत असून शासनानं याचं सर्वेक्षण करून आर्थिक मदत करावी अशा मागणीचं निवेदन त्यांनी काल जिल्हाधिका यांना दिलं कोरोना पैठण यात्रा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्बभूमीवर औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं पैठण इथली वार्षिक नाथषष्टी यात्रा रद्द केली आहे ही यात्रा परवा शनिवारी सूरू होणार होती

विधीमंडळ कामकाजाचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

सत्ताधारी पक्षांनी जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफीचं आधासन देऊनही अर्थसंकल्पात मात्र सातबारा कोरा झाला नाही असं फडणवीस म्हणाले ग्रामपंचायत सदस्यानी निवडणूका जिंकल्यानंतर एका वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करायला परवानगी देणाऱ्या विधेयकाला विधानसभेनं एकमतानं मंजूरी दिली

वैधता प्रमाणपत्रासाठी सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकास विभाग सर्वसमावेशक धोरण राबवत असल्याचं ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी दीड कोटी रूपयांची मागणी करणान्या अधिकान्याला तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याची माहिती उपमख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महिलावरील अत्याचाराना पायबद घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या नवीन कायद्यात लहान मुलांच्या अश्नील लैंगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमावर प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचाही समावेश केला जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन सुरेखा जोशी

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली गणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह टक्केवारी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह टक्केवारीही नमूद असणार आहे असं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं राज्यातल्या विविध विद्यापीठांमार्फत गुण देताना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो यामूळं अन्य ठिकाणी प्रवेश घेताना आणि नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांनाअडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला

हा ठराव मागे घेण्याबाबत आपण मुख्यमंत्री प्रधान सचिव आणि आयुक्तांना निवेदन पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलं

रिक्षा हॅपी अवर राज्यात रिक्षांसाठी दुपारी बारा ते चार दरम्यान हॅपी अवर लागू करण्याच्या खटुआ समितीच्या शिफारसीला सरकारनं मान्यता दिला आहे

टॅक्सी आणि ऍप आधारित टॅक्सीसाठी ही शिफारस लागू करण्यात आलेली नाही

या जहाजातून काही सरकारी गाड्या वाहन नेण्यात आल्या येत्या रविवारपासून ही सेवा सूरू होणार आहे विषवाधा यवतमाळ रब्बी हंगामातल्या तणामुळे जनावरांना विषबाधा होण्याच्या घटना घडत असल्याने पशुपालकांनी काळजी घ्यावी असं आवाहन यवतमाळच्या जिल्हा पश्संवर्धन अधिकाऱ्यांनी केलं आहे रब्बी पिकात ओलीताच्या क्षेत्रात ढोरकाकडा तण जास्त प्रमाणात आढळून येतं या गवतात ऑक्झलेट नावाचा विषारी घटक जास्त आहे हे गवत चवीला रुचकर असल्यामुळे जनावर ते आवडीने खातात आणि त्यांना विषबाधा होते असं दिसून आलं आहे चंद्रकांत मिटकरी लातर लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत चंद्रकांत मिटकरी यांच्या इच्छेनुसार त्यांचा पार्थिव देह खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला

क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पन्नास षटकांच्या तीन सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं खेळला जाणार आहे आज दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल आकाशवाणीवरून या सामन्याचं थेट प्रसारण करण्यात येईल

हवामान मध्य महाराष्ट्रात सध्या रात्री आणि सकाळचं किमान तापमान छान थंड आहे दुपारी मात्र उन्हाघे चटके बसायला सुरुवात झाली आहे